कृषी संजीवनी योजनेचा विस्तार उमेदवारी याद्या जाहीर होणं सुरू

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीत या बाबतचा निर्णय घेण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं

इ सिगारेटवर बंदी घालण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळानं घेतला या बंदीचं उल्लंघन केल्यास एक वर्ष कारावास आणि एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे

त्याम्ळे या खटल्याचा निर्णय आता नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे

गेल्या वर्षी जानेवारीत महाराष्ट्र एटीएस नं मुंबईच्या पूर्व उपनगरांतून या नक्षलवाद्यांना ताब्यात घेतलं होतं

या प्रस्तावाला म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंज्री दिली असल्याचं काल म्ख्यमंत्री कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे

अरोरा मतपत्रिकेद्वारे मतदान हा मुद्दा जुना झाला असून इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रअत्यंत सुरक्षित असल्याचं म्ख्यनिवडणूक आय्क्त स्नील अरोरा यांनी स्पष्ट केलं ते काल म्ंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते निवडणुका मुक्त निर्भय आणि पारदर्शकपद्वीने करताना मतदानाची टक्केवारीही वाढलीपाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचं पथक मुंबईत आलं आहे

भाजपा आणि राष्ट्रवादी कॉग्रेसनं या मागणीला पाठिंबा दिला आहे ईव्हीएमच्या संदर्भातली कोणतीही तक्रार निवडणूक आयोग ऐकून घेण्यास तयार नसल्यानं हा मुद्दा काल निवडणूक आयोगाच्या सदस्यांसमोर लावून धरला नाही असं राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी बैठकीनंतर सांगितलं राष्ट्रवादी यादी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल विधानसभा निवडण्कीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली विधानपरिषदेतले विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना परळीतूनच उमेदवारी देण्यात आली आहे

त्यात संदीप क्षीरसागर बीड विजयसिंह पंडित गेवराई प्रकाश सोळंके माजलगाव आणि नमिता मुंदडा केज यांचा समावेश आहे

पक्षाच्या निवडसमितीची बैठक काल दिल्लीत झाली महाजनादेश नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काल अखेरच्या टप्प्यात नाशिक इथे पोहोचली संध्याकाळी नाशिक शहरातल्या पाथर्डी फाटा इथं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जल्लोषात स्वागत झाल्यानंतर द्चाकी रॅली काढण्यात आली

दरम्यान नाशिक शहरात काल पावसानं जोरदार हजेरी लावली आजही पावसाचा अंदाज लक्षात घेता तपोवनातल्या वीस एकर क्षेत्रावर वॉटर प्रूफ मंडपटाकण्यात आले आहेत सभेच्या ठिकाणी कडेकडोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दानवे राजकारणाचं मर्म जो ओळखतो तोच यात यशस्वी होतो आणि हे मर्म आम्ही ओळखल्यानं सध्या आमची हवा आहे मात्र यशाची हवा डोक्यात गेली आणि जमिनीवरच्या माणसाची साथ सोडली तर राजकारणी कृठे जाऊन पडतील हे सांगता येत नाही असं परखड मत केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जळगावात व्यक्त केलं पोलिटिकल आयकॉन्स आफ खान्देश या कॉफी टेबल ब्कचं प्रकाशन दानवे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीनं स्वतचं विशेष स्थान निर्माण केलेल्या खान्देशातील कर्तृत्ववान नेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला

अतिवृष्टी परदेशातुन थंडावलेली आवक यामुळे बाजारपेठांमध्ये कांदा कडाडला आहे

बाहेरच्या राज्यांची मागणीही वाढती आहे सध्या साठवणुकीचा कांदा बाजारात येत असुन नविन माल यायला अजुन दोन महीने लागणार आहे त्यामुळे ग्राहकांना काही दिवस तरी चढ्या दरानं कांदा खरेदी करावा लागण्याची शक्यता आहे आकाशवाणीबातम्यांसाठीपुण्याहून सीमा चोरडिया लोकराज्य सर्जनशील संगीतकार स्धीर फडके आध्निक वाल्मिकी ग

माडगूळकर आणि अष्टपैलू कलावंत प्

देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं लोकराज्यचा सप्टेंबर महिन्याचा अंक शताब्दी महोत्सव विशेषांक म्हणून काढला आहे काल पृण्यात या अंकाचं प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते झालं महाराष्ट्राच्या शब्द सूर आणि अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवलेल्या या त्रिम्तींच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला करून देण्यासाठी लोकराज्यचा शताब्दी महोत्सव हा विशेषांक उपय्क्त आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं गोल्फ प्ण्यात आजपासून सुरू होत असलेल्या गोल्फ स्पर्धेत अनेक नामांकित गोल्फपटूंसह क्रिकेटवीर कपीलदेवही खेळताना दिसणार आहे

ज्येष्ठ खेळाडूंसाठीची ही एकमेव स्पर्धा आहे पहिल्या टप्प्यातली स्पर्धा दिल्लीत मार्चमध्ये झाली स्पर्धेचा द्सरा टप्पा जून मध्ये बंगळ्रूत झाला आता तिसरा टप्पा प्ण्यात होतो आहे आशियाई क्रीडास्पर्धेत दोनदा स्वर्णपदक पटकावणारा लक्ष्मण सिंग स्वर्ण विजेता ऋषी नारायण या स्पर्धेत खेळताना दिसतील कपीलदेव क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गोल्फ खेळू लागला आहे

कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या बहतांश जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली म्ंबई ठाणे आणि कोकणात काल रात्रीपासून सूरू असलेल्या म्सळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज या भागातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान आतापर्यंत त्लनेनं कोरडाच राहिलेल्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसह सोलाप्रातही काल पाऊस चांगलाच बरसला लात्रमध्येही जोरदार सरींनी हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे या पद्दयात खरीप हातचं गेलं असलं तरी रब्बीसाठी हा पाऊस लाभदायक ठरू शकतो आजही राज्यात सर्वत्र पावसाचा जोर चांगला राहणार आहे